हजार जागा वाढवायचा केंद्र सरकारचा निर्णय संयुक्त प्रोगामी आधाडीचं सरकार आलं तर शेतक यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं तसंच राफेल

सात जणांना संधी यंदा मोसमी पाऊस सामान्य राहणार राज्यात येत्या दोन दिवसांत त्रळक ठिकाणी मेघगर्जनेसह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला

त्याचबरोबर यासाठीच्या अंमलबजावणी योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे दोन वर्षात ही योजना कार्यान्वित होईल

य्पीए अर्थात संयक्त प्रोगामी आघाडीनं लोकसभा निवडणूक जिंकली आणि पृढचं सरकार स्थापन केलं तर शेतक यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल तसचं राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाईल असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिलं ब्लडाणा इथं पक्षाचे लोकसभा उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकार लोकशाहीची चौकट विस्कळीत करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला पुलवामा घटनेनंतर भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या म्द्याचे भाजपाकडून राजकारण केलं जात आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्जिकल स्ट्राईकचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला पाकिस्तानच्या कैदेत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका ही छप्पन इंचाच्या छातीमुळे नव्हे तर जागतिक स्तरावरून पाकिस्तानवर आलेल्या दबावामुळे झाली खरोखरच मोदी यांचा एवढा प्रभाव असेल तर त्यांनी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण यांची सुटका करून दाखवावी असं आव्हानही यावेळी पवार यांनी दिलं परअणी लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परतुर इथं आयोजित सभैतही पवारांनी हे मुददे पुन्हा मांडले भाजपा सरकारनं शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि अटीशर्तीच्या कचाट्यात अडकवून ठेवून दिलेली कर्जमाफी निव्वळ धूळफेक असून आरक्षणाच्या म्द्यांवरही या सरकारनं जनतेची दिशाभूल केल्याची टिका त्यांनी केली देश तोडण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला आता जनताच धडा शिकवेल अशी टीका म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे

वंचितांना न्याय देण्याचं कार्य केंद्रातल्या मोदी सरकारनं केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आयषमान भारत योजनेत देशातल्या पन्नास कोटी लोकांना दरवर्षी पाच लाखांपर्यंतचा इलाज मोफत केल्याचा दावाही त्यांनी केला या सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ रणजीत पाटील आणि भाजपाचे आमदार शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्याचं वाळवंट केलं परंत् आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवून मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करुन दाखवू असं आश्वासन भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिलं आहे ते आज लातूर लोकसभा मतदारसंघातले भाजपा शिवसेना य्तीचे उमेदवार सुधाकर शंगारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते

पहिली सभा दिंडोरीत होईल असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे काँग्रेस पक्षानं निवडणूक जाहीरनाम्यात घोषीत केलेली न्याय ही किमान उत्पन्न योजना कॉग्रेसशासित राज्यात राबवून दाखवावी असं आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे ते आज पीटीआय या वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते या योजनेवर अंमलबजावणी करणं प्रत्यक्षात शक्य नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनाही माहिती असल्याचं मूनगंटीवार म्हणाले

आज गट्टाजांभिया इथल्या मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्तात हे मतदान झालं

परिसरात क्ठलाही अन्चित प्रकार घडला नसल्याचंआमच्या वार्ताहरानं कळवलं आहे आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे आयोजित विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ आज मुंबईत जाहीर झाला

यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी द्रखापतग्रस्त झाला तरच दुसऱ्या यष्टिरक्षकाला संधी मिळणार असल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांनी सांगितलं

तामिळनाडुचा अष्टपैल् खेळाडू विजय शंकर हार्दिक पंड्या यांचा संघात नव्यानं समावेश झाला आहे

ब्लडाणा जिल्ह्यातील मेहकर ताल्क्यातील अंजनी फाट्याजवळ आज सकाळी जीप आणि ट्रकमध्ये अपघात झाला

अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे माजी प्रांत संघचालक अँडव्होकेट मध्कर अण्णा गोसावी यांचं आज पहाटे अडीच वाजता निधन झालं

संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणूनही गोसावी यांची राज्यभर ओळख होती अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीचे प्रदेशाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात नोंदवलेल्या विधानाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांच्याकडन स्पष्टीकरण मागवलं आहे

यंदा मोसमी पावसाचं प्रमाण जवळपास सामान्य राहील असा अंदाज हवामान विभागानं आज वर्तवला आहे

राज्यात येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाइयात तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे